काल सकाळी अहमदाबादमध्ये तर दुपारी हैदराबाद इथे विकसित होणाऱ्या लसीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला त्यानंतर सायंकाळी ते प्ण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले जगातल्या या सर्वात मोठ्या लसनिर्मिती संस्थेत विकसित होत असलेल्या कोव्हिशील्ड लसीसंदर्भात पंतप्रधानांनी माहिती जाणून घेतली

लस संशोधन आणि उत्पादन प्रक्रियेत कार्यरत असलेल्या तीनही संस्थांमधल्या सर्व चमूचं पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केलं असून भारत सरकार संपूर्ण पाठिंब्यासह सक्रियपणे या सर्वांसोबत कार्यरत असल्याचं पंतप्रधानांनी एका द्विट संदेशात म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना अदर पुनावाला यांनी भारतात लस वितरणाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं

देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांबरोबरच्या चर्चेमुळे आगामी लसीकरण त्यातली संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या द्वीटर संदेशात म्हटलं आहे

लातूर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेअंतर्गत काल कोविड विषयावर सामाजिक संपर्क माध्यमातून त्या बोलत होत्या या लसीचं संशोधन आणि चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत एक ते दोन कंपन्यांची लस ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल आणि मार्च एप्रिल मध्ये ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचं स्वामिनाथन यांनी सांगितलं या व्याख्यान उपक्रमात द व्हॅकसिन्स अलायन्स संस्थेच्या डॉ रंजना कुमार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते नवी मुंबईतल्या कोविड चाचणी घोटाळ्याप्रकरणी मनपा आरोग्य अधिकारी आणि कोविड चाचणी समन्वयक डॉ सचिन नेमाने यांना निलंबित करण्यात आलं आहे या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यक देविदास फुलारे यांनी केलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंत्रालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार शेतकरी बहुजन समाजाबद्दलचं धोरणच राज्याला तसंच देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल असं पवार यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरात असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्तळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार काल प्ण्यात ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांना समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एक लाख रुपये मानपत्र आणि स्मृती चिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना भुजबळ यांनी महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला नाही म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही असं मत व्यक्त केलं मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर येऊन ताकद दाखवण्याची गरज भ्जबळ यांनी व्यक्त केली या प्रस्कारला उत्तर देताना डॉ लहाने यांनी आपण हा प्रस्कार आपल्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना समर्पित करत असल्याचं सांगितलं कोविड प्राद्र्भावाला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं डॉ लहाने यांनी नमूद केलं

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उणीवा निदर्शनास आणून देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात घेतल्या जात असलेल्या पत्रकार परिषदांच्या श्रंखलेत ते काल नागपूर इथं बोलत होते

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून घोळ होत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भारतीय जनता पक्षानं काल मुंबईत ठाकरे सरकारची काळी पत्रिका या पुस्तिकेचं प्रकाशन केलं त्यावेळी फडणवीस बोलत होते मराठा आरक्षण कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आपल्या सरकारनं सुनिश्चित केलं होतं असंही फडणवीस म्हणाले हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याची टीका फडणवीस यांनी केली जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले मराठा बटालियनचे सैनिक यश देशमुख यांच्या पार्थिव देहावर काल जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सैन्य दल तसंच पोलीस प्रशासनातर्फे बंद्कीच्या चार फैरी झाडून देशमुख यांना मानवंदना देण्यात आली पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यात सरकोली या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी काल सकाळी पंढरप्रात शिवतीर्थावर भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला भालके यांच्या निधनाबद्दल विविध पक्षांचे नेते तसंच समाजाच्या सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुख व्यक्त केलं आहे

आणिबाणी विरोधात लढा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची ऐतिहासिक रामरथ यात्रा तसंच एनरॉन विरोधी लढ्यात थत्ते यांचं मोठं योगदान होतं त्यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक इथं अत्यसंस्कार करण्यात आले

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात बिबट्याने काल एक महिला आणि तिच्या मुलावर हल्ला केला शिलावती दिंडे आणि अभिषेक दिंडे अशी त्यांची नावं असून बिबट्याच्या हल्ल्यात हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर आष्टीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आष्टी तालुक्यात या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे

पती पत्नी आणि त्यांच्या नऊ वर्षीय मुलीचा मुतांमध्ये समावेश आहे तर सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनलाच दोरखंड बांधून गाडीच्या मदतीने मशीन ओढून काढल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर परभणी येथील बालविद्या मंदिरचा विद्यार्थी अजय जितेंद्र डाके याने पंतपधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं त्यासोबत रेखाचित्र काढून त्यांना पाठवलं होतं पंतप्रधानांनी अजयच्या चित्रकलेचं मुक्तकंठाने कौतुक करत या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्यांप्रती सजग करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला आहे अजयने पत्रातून व्यक्त केलेल्या देशाबद्दलच्या भावनेचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे

मतदारांनी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यात प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पदवीधर मतदारांना आपल्या मतदान केंद्राचा तपशील समजावा यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे